अमृतसर रेल्वे दुर्घटनेत रेल्वेचा दोष नसल्याचं मंत्र्याचं स्पष्टीकरण

विजय हजारे करंडक मुंबई संघाकडे

केंद्रीय जहाजबांधणी आणि जलस्रोत मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून या जहाजाला रवाना केलं यांमुळे सुमारे अडीच लाख तरूणांना रोजगाराच्या सधी उपलब्ध होतील असा विधास गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला ऐकूया याबद्दलची अधिक माहिती मनोज क्षीरसागर यांच्याकडून सागरमाला प्रकल्पातर्गत देशातलं हे पहिलं कुझ आहे सेनापती कान्होजी आंत्रे यांच्या नावावरून या जहाजाला आंत्रिया असं नाव ठेवण्यात आलं आहे

मुंबईत लवकरच रो रो सेवा रो पॅक्स सेवा सुरू करण्यात येणार आहे मिथेनॉलवर चालणाऱ्या बसेस फ्लोटींग रेस्टॉरंट जलवाहतूक या सेवाही सूरू करत आहोत जलवाहतूक सेवा मूंबईकरांना वरदान ठरेल असं नितीन गडकरी यांनी याप्रसंगी सांगितलं या सुविधांच्या विस्तारानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जलवाहतूक आदी विविध उपक्रमांमुळे सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे

नवीन बंकरींग टर्मिनल अर्थात समुद्री पेट्रोलपंपच उद्वाटन ड्राय डॉकचं कोचीन शिपयार्डला हस्तांतरण जवाहर ड्रीप क्वें टैंक फार्मसाठी रेक्लेमेशन तयार करण्याच्या प्रकल्पाचं भूमीपूजन देशांतर्गत क्रुझ टर्मिनलच्या ारतीचे उद्घाटन आदी कार्यक्रमही यावेळी झाले

यासाठी वास्तूविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुन उत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पृण्यात केलं ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभा ते बोलत होते वास्तुविशारदांनी प्राप्त ज्ञानाचा उपयोग गरीबांच्या कल्याणासाठी करुन राष्ट्र उभारणीत योगदान द्याव असं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले

हा जर विचार आपण केला तर मला असं वाटत खूप मोठया प्रमाणात बदल होताना दिसतील

रेल्वे सुरक्षितता आयोग याबाबत नियमानुसार चौकशी करणार आहे दरम्यान या दुर्घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांतर्फे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत

डी झिके बांधकाम व्यावसायिक डी क्रि कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी अटकेनंतर जामिनावर असंलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या तीन उच्च अधिका यांविरोधात सबळ पुरावे नसल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी काल न्यायालयात सादर केला त्यामुळे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील मुनोत आणि रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक वेदप्रकाश गुप्ता यांना गुन्ह्यातून वगळण्यात यावं अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे

यांसदर्भात विद्यापीठाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे

डायरिया प्रकोपः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या कोळवण गावात दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रकोप झाला आहे गावातील तब्बल पाचशेहन अधिक रुग्ण डायरियाचे प्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर बनली आहे

बाधितांमध्ये लहान मुलं मुलींचा समावेश जास्त असून सर्व विषबाधितांवर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यात काही तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे यामुळे नस्तिर्गिक आपत्तीच्या वेळी उपाययोजना कार्यान्वित करण्यास मदत होणार आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा संगमनेर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना तातडीने सुरु करा वनजमिनी कसणारांच्या नावे करा आणि बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर किसान सभा आणि सिट्ट कामगार संघटनेच्या वतीने काल भव्य मोर्चा काढण्यात आला अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकरी तसंच कामगार या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांशी चर्चा करुन मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात संपर्कमंत्री मदन येरावार यांनी दुष्काळी भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि बाभुळगाव कळंब आणि राळेगावमध्ये आढावा बहिक घेतली परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे या पार्धभूमीवर ही पाहणी करण्यात आली शिर्डी शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत दसऱ्याच्या निमित्तानं सुमारे सहा कोटी रुपयांची देणगी जमा झाली असल्याची माहिती देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अप्रवाल यांनी शिर्डी इथं काल पत्रकार परिषदेत दिली यंदाच वर्ष साईबाबा समाधी शताब्दी वर्ष होत

क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच केदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाहाटी इथं खेळला जाणार आहे

यानंतर हे संघ तीन मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहेत

हवामानः उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ तर मराठवाड्यात कोरड हवामान राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे शेवटी पन्हा ठळक बातम्या देशांतर्गत पहिल्या मुंबई गोवा क्रूझ सेवेचा आरंभ अमृतसर रेल्वे दुर्घटनेत रेल्वेचा दोष नसल्याचं मंत्र्यांचं स्पष्टीकरण

विजय हजारे करंडक मुंबई संघाकडे